संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी या अधिवेशनात आणखी एका आठवडयाची वाढ करावी अशी मागणी आज विधानसभा आणि विधानपरिषद व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत केली मात्र परंपरेनुसार हिवाळी आधिवेशन दोन आठवड्यांचं आहे असं सांगत सरकारनं ही मागणी फेटाळली कामकाजाच्या दिवसांची संख्या फक्त आठ दिवस असणार आहे कारण ईद आणि गुरुनानक जयंती या दोन सुट्ट्या आल्या आहेत महत्तवाच्या विषयांवर चर्चेला फाटा देण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार आधिवेशन कालावधी वाढवण्याला नकार देत असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केली आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मूंडे यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे

पाणी सोडताना दोन्ही धरणाजवळ कडेकोट बंदीबस्त ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा आणि निळवंडे धरणातूनही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं

राज्यातल्या शासकीय जमिनीवर क्रीडांगण किवा खेळाचं मैदान व्यायामशाळा यांच्या भाडेपट्टेनूतनीकरणाबाबतचं धोरणही आज मंत्रिमंडळानं निश्चित केलं जीएसटी भरपाई अनुदान देताना आधार वर्ष महसुलाचं सूत्र प्रतिकूल ठरणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रकरणांमध्ये अनुदान मंजुरीचे अधिकार राज्य सरकारला मिळण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणेचा अध्यादेशही आज या बैठकीत निघाला शासकीय वैद्यकीय दंत आयूर्वेद महाविद्यालये आणि रुग्णालयांची बांधकामं आता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक कंपन्यांकडून करुन घेता येणार आहे

आयएनएस विराट ही युद्धनौका वस्तुसंग्रहालयात रुपांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला राम मंदिरासाठी म्हणून अयोध्येत आणलेल्या विटा या राम मंदिरासाठी नव्हत्याच तर त्या सिंहासनापर्यंत पोहचण्यासाठीच्या पायऱ्या होत्या असा आरोप शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या महाड क्रिं केला रायगड लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते वाढती महागाई राम मंदिर दुष्काळ अशा मुद्यांवरुन त्यांनी सरकारवर टीका केली जनतेची कामं करून घेण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत असा खुलासा करत शिवसेना ही अंकूश आहे आणि ती सत्तांध हत्तीवर अंकूश ठेवण्याचं काम करत आहे असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं राज्यात पाण्याचा दुष्काळ आहे पण थापांचा दुष्काळ नाही निवडणुका येताच भ्रमाचे भोपळे आणि गाजरं गावागावात वाटली जातील त्यामुळं लोकांपर्यंत जा आणि मोदी सरकारचा त्यांना काय फायदा झाला ते त्यांना विचारा असा आदेश त्यानी कार्यकर्त्यांना दिला बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई ि काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचं आयोजन आज झालं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर या यात्रेदरम्यान टीका केली राज्यात दुष्काळी स्थिती असताना बीडच्या पालकमंत्री मात्र अदृश्य झाल्या आहेत असं ते म्हणाले पंकजा मुंडे बचत गटाच्या महिलांना घेऊन विदेशवारीवर गेल्या आहेत म्हणूनच बीड जिल्ह्यातल्या दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना यावे लागले होते असा टोला चव्हाण यांनी लगावला जलयूक्त शिवार योजनेअंतर्गत राबवलेल्या जलसंधारण कामात भ्रष्टाचार झाला आहे आणि यात अनेक संस्था तसंच मोठे आधिकारी अडकल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा पोकळ ठरला आहे असही चव्हाण म्हणाले राज्य सरकारनं धुळे जिल्हा दृष्काळी जाहीर करताना साक्री तालुक्याला वगळयाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करत शिवसेनेनं आज तहसील कार्यालयाजवळ सूरत नागपूर महामार्ग अडवून रास्तारोको आंदोलन केलं सुमारे दीड तास हा रस्ता अडवून धरण्यात आला या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती गोंदिया जिल्यात यावर्षी तीन तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं आणि धान पिकाला कीड लागल्यानं दुष्काळ घोषित झाल्यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज तिथं जाऊन धान पिकांची पाहणी केली शेतक यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली

सहारिया यांनी आज केली

मेहकर मलकापूर जळगाव जामोद नांदुरा येथील केंद्रावर प्रामुख्याने ही नोंदणी करण्यात आली आहे आतापर्यंत या केंद्रांवर अवघा चार हजार एक क्विंटल माल खरेदी करण्यात आला आहे

यावर्षीची दिवाळी प्रद्षणमुक्त साजरी करुया अशी शपथ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याचे मंत्री आणि विद्यार्थ्यांना दिली आहे यासंदर्भात आज मुंबई िव्व मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या संकल्पनेतल्या प्रदूषण मुक्त दिवाळी अभियानाची सुरुवात झाली या कार्यक्रमाअंतर्गतच मुख्यमंत्र्यांनी ही शपथ दिली प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त दिवाळी साजरी करूया असं ते म्हणाले

राज्यात कोकणातल्या काही भागात काल कमाल तापमान सरासरीपेक्षा खूपच अधिक होतं तर विदर्भाच्या काही भागात आणि कोकणातल्या उर्वरित भागात ते काहीसं वाढलं होतं कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात रात्रीचं तापामान सरसरीपेक्षा किंचित कमी होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे